विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल घेत न्यायालयान केंद्रासह दिल्ली महाराष्ट्र पश्विम बंगाल आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोषिआ बजावल्या आहेत मृतदेहांची स्थिती भयावह असून केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचं पालन झालं की नाही अशी विचारणा न्यायालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे दिल्लीच्या रुग्णालयांमधे कोविडनं मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह एकावर एक ठेवल्याचं आढळलं होतं तर अनेक ठिकाणी रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले होते अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सुनावणी सोपवली आहे देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पस्तीस झाली आहे गेल्या चोवीस तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक दहा हजार नऊशे छप्पन्न नवे रुग्ण आढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव झाली असून सध्या एक लाख एक्केचाळीस हजार आठशे बेचाळीस रुण उपचार घेत आहेत या आजारातून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची केवारी एकोणपन्नास पूर्णांक सत्तेचाळीस शतांश केे असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

त्यात महाराष्ट्रातले सर्वाधिक एकशे बावन्न रुग्ण आहेत आतापर्यंतच्या एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांमधेही महाराष्ट्रातली संख्या सर्वाधिक तीन हजार पाचशे नव्वद आहे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाती लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत बास धेताना थोडा त्रास जाणवत आहे पण सर्व नियंत्रणात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश शिपे यांनी सांगितलं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँप्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते मात्र या दोन्ही ठिकाणी पूर्ण काळजी घेतलेली होती त्यामुळे संसर्गाची भीती नाही पूर्वी चिक्रि खुर्च्या असायच्या आता एका आड एक खुर्च्या असतात कोरोनासोबत जगताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते

पण कोणा मंत्री किंवा अधिकाऱ्यांना शंका वा झि तर त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी असं सांगतानाच लक्षण दिसली तर मंत्री क्वारंतोईन होतील असंही सिंपे यांनी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणूचे नवे चौऱ्याण्णव रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पाचशे चोविस झाली असून यापैकी एक हजार तीनशे त्रेसष्ट रुग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या एक हजार तेहतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे जालना शहरातल्या आणखी एका पंचावन्न वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या आता आठ झाली आहे दरम्यान अंबड शहरातल्या नाईकवाडी भागातल्या पाच तर जालना शहरातील जयनगरातल्या एका आणि राज्य राखीव दलाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे जालना जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता दोनशे पंचावन्न झाली आहे

जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या आता सत्तावीस झाली आहे नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाचशे अडोतीस झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले राजीव गांधी नगर इथला एक पुरुष तर जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची एकूण संख्या आता चव्वेचाळीस झाली असून तीस रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत नंद्रबार जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या तीन आहे वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबधितांची एकूण संख्या एकोणीस झाली आहे अकोला जिल्ह्यात काल आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

काल गुरुवारी रात्री दोन जणांचा अहवाल पॉझिरिव्हे आला

राज्याच्या इतर भागातही सामायिक नंबरची सेवा स्थ्या स्थ्यानं चालू होणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली

भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा शास्त्रज्ञ रतन लाल यांना यंदाचा जागतिक खाद्य पुरस्कार जाहीर झाला आहे मृदा केंद्रित कृषिविकासाद्वारे अन्नधान्न्याचं उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे लाल यांच्या संशोधनामुळे नैसर्गिक स्रोतांचं संरक्षण आणि वातावरणातले बदल सौम्य करण्यासाठी मदत होणार आहे

त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा अडीच लाख डॉलर्सच्या या पुरस्काराने गौरव होणार आहे लाल हे ओहियो विद्यापीठात मृदा विज्ञानाचे प्राध्यापक आणि कार्बन व्यवस्थापनासंबंधित केंद्राचे संस्थापक संचालक आहेत

आता तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईला भविष्यातील संकावा सामना करण्यास सज्ज केलं जातंय

आता रूग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल प्रत्येक वॉर्डमधील माहिती मिळू शकेल दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सेगवे इलेक्ट्रिक स्कूरचे उद्घाऊ झाले यात सहभागी पोलिस कर्मचारी सामाजिक अंतरावर लक्ष ठेवतील राज्यात परत एकदा लॉकडाऊन लागू करुन सर्व दुकानं बंद केली जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत मात्र राज्य सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळं शहानिशा न करता अशा प्रकारे संध्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारित करु नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केलं आहे राज्याच्या अर्थचक्राला गती देण्याचं काम सुरू आहे त्यासाठी हळूहळू व्यवहार सुरु करीत आहोत पण याचा अर्थ एकदम गर्दी करणं आणि सुरक्षित अंतराच्या स्वच्छतेच्या नियमांचं पालन न करणं असा होत नाही स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी स्वयंशिस्त पाळावीच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

या संदर्भात परस्पर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा असं न्यायालयानं सुचवलं होतं त्यादृष्टीने प्रक्रीया सुरु करुन कामगार आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत केंद्र सरकारकडूनही न्यायालयानं अधिक तपशील मागवला आहे दरम्यानच्या काळात उद्योजकांना कारवाईपासून संरक्षण दिलं आहे राज्य औद्योगिक विकास महामंडळानं औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाजवळ उभारलेल्या कोविड केअर सेंदि आणि प्रयोगशाळेचं लोकार्पण आज ऑनलाईन पद्धतीनं झालं

त्यातले तीन कक्ष महिला रुग्णांसाठी राखीव आहेत त्याखेरीज पध्धीलॉजी चाचणी प्रयोगशाळा प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन इत्यादी सोयी उपलब्ध आहेत या प्रयोगशाळेत दररोज सुमारे दोन हजार नमुन्यांची तपासणी करता येईल लोकप्रिय मराठी साहित्यिक पु

समाजमाध्यमांवर पुलंचं साहित्य संगीत ठेयादींना उजाळा देऊन रसिक आवडत्या साहित्यिकाचं रुमरण करत आहेत सोलापूर जिल्ह्यातले दिवंगत पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुुिियांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला आहे गेल्या बावीस मे रोजी कर्तव्य बजावत असताना परचंडे यांचा मृत्यू झाला होता पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत त्यांना हा विशेष सहायता निधी मंजूर झाला होता मुंबईत पुराची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ

पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा त्रास यामुळे कमी होईल अशी अपेक्षा आहे पाणी तुंबू शकेल अशा जागा हुडकून काढणे त्यांची एकत्रित माहिती तयार करणे आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन संवंधित भागाला सतर्क करणे अशा पद्धतीने ही यंत्रणा काम करेल सोलापुरात होडगी रस्त्यावर असलेल्या युगंधर रुग्णालयाविरुद्ध महापालिकेनं गुन्हा दाखल केला आहे कोरोनाबाधित रुग्णांवर तात्काळ उपचार झाले पाहिजे अशी वारंवार सूचना पालिका प्रशासनाकडून मिळूनही य्गंधर रुग्णालयानं या सूचनांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ही कारवाई केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

बिर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल